जम्मू काश्मीरमधील परिस्थिती आता पूर्ववत होत असून नागरिकांनी बदल सकारात्मकरित्या स्वीकारला आहे असं सागर डोईफोडे यावेळी म्हणाले

या निधीला चालू वर्षाच्या प्रारंभीच मंजुरी मिळाली आहे पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण सिडको आणि विमानतळ विकास कंपनीकडून हा निधी अपेक्षित आहे नियोजित विमानतळाच्या भूसंपादनासाठीची प्राथमिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे असं या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं ग्लोबल पुलोत्सवाच्या समारोप सोहळ्यानिमित्त पुण्यातल्या मसापच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आज पु

मसापचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी अभिनेते प्रवीण तरडे वात्रटिकाकार रामदास फुटाणे संत साहित्याचे अभ्यासक डॉ रामचंद्र देखणे आणि प्रसिद्ध गायक आनंद भाटे आदी मान्यवर यात सहभागी झाले होते या कार्यक्रमाचे स्रत्रसंचालन मंगला गोडबोले यांनी केलं पुलंच्या केवळ लेखनाचंच नाही तर त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचं गारूड आजही मराठी मनांवर राज्य करीत आहे अशा शब्दात सर्व मान्यवरांनी प्लंविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आजची वैक्ंठ चतुर्दशी आणि उद्याच्या त्रिप्री पौर्णिमेनिमित्त प्ण्यात विविध मंदिरांमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे सोमवार पेठेतील नागेश्वर मंदिरात महादेवाला फुलांची आरास करण्यात आली असून विठ्ठल मंदिर कण्वाश्रमात शंभर किलो फुलांची रांगोळी काढण्यात आली आहे भरत नाट्य मंदिरच्या पहिल्या नाट्य तंत्रज्ञ संमेलनामध्ये आज किरण यज्ञोपवीत यांनी प्रकाश योजनाकार प्रदीप वैद्य यांची मुलाखत घेतली प्रकाश योजना करताना काय काय मुद्दे विचारात घेतले पाहिजेत प्रकाश योजना नाटकात का आणि किती महत्त्वाची असते याबाबत वैद्य यांनी रसिकांना माहिती दिली

ससूनचे अधिष्ठाता डॉ अजय चंदनवाले यांनी ही माहिती दिली

याचा लाभ नवजात शिश्रंना होतो या दुधामुळे नवजात शिशू मृत्यूदर कमी होण्यास मदत झाली आहे असंही चंदनवाले म्हणाले

पाटील आयुर्वेद रुग्णालयामध्ये तिरळेपणावर मोफत शस्त्रक्रिया शिविर आणि परिषद न्कतीच आयोजित करण्यात आली होती

दोन दिवसांच्या सामन्यात आज वेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी आणि पुना क्लब यांच्यात पहिला डाव झाला

देशातील एकमेव केपीआयटी चॅलेंजर टेनिस ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा आजपासून म्हाळुंगे बालेवाडीच्या क्रीडा संकुलात सुरू झाली पुण्याच्या यश चौकुलकर यानं पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला तर महाराष्ट्राच्या आर्यन गोविस यानं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला याशिवाय भारतीय संघातल्या अनिरुद्ध चंद्रशेखर मनिष सुरेशक्मार आणि चंद्रील सुद यांनीही दुसरी फेरी गाठली

बिलियर्डस अॅण्ड स्नुकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीनं पुना क्लब इथं स्नुकर राज्य निवड अजिंक्यपद स्पर्धा सुरू आहे आज प्ण्याच्या शिवम अरोरा यानं प्ण्याच्याच साद सय्यदचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला तसंच प्ण्याच्या अभिषेक बोरा यानंही बाद फेरी गाठली

नमस्कार